याप्रश्नी काल राज्यसभेत भारतीय जनता पक्षाच्या सदस्यांनी केलेल्या गदारोळामुळे कामकाज दोन वाजेपर्यंत तहकूब करावं लागलं देशमुख यांना मंत्रिपदावरुन हटवण्याची मागणी भाजपा सदस्य करत होते त्यावरुन सत्ताधारी आणि विरोधी सदस्यांमध्ये जोरदार शाब्दिक चकमक झाली खंडणी उकळण्यामधे मुंबई पोलीस कसे गुंतले आहेत हे साऱ्या देशानं पाहिलं ही गंभीर बाब आहे असं माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर म्हणाले लोकसभेतही या मुद्यावरुन गदारोळ झाला याप्रकरणी केंद्रीय यंत्रणांकडून चौकशी करण्याची मागणी भाजप सदस्यांनी केली हा महाराष्ट्र सरकारचा मोठा घोटाळा आहे असा आरोप भाजप खासदार कपिल पाटील यांनी केला त्यावर प्रत्युत्तर देताना राज्यातलं सरकार अस्थिर करण्यासाठी भाजपानं अनेक प्रयत्न केले असल्याचा आरोप शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी केला देशमुख यांच्यावर आरोप करणारे मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या निष्ठेबाबतही त्यांनी प्रश्न उपस्थित केला आणि त्यानंतर भाजपा आणि शिवसेना सदस्यांमधे जोरदार आरोप प्रत्यारोप झाले

परमबीरसिंग यांचं पत्र हे तपासाची दिशा बदलण्यासाठी असल्याचं सांगून पवार यांनी त्यांचे सर्व आरोप फेटाळून लावले फेब्रवारी महिन्यात ज्या दिवसांचा परमबीर सिंग यांनी पत्रात उल्लेख केला आहे त्या काळात अनिल देशमुख यांना कोरोना विषाणूची लागण झाल्यानं ते नागपूरमध्ये इस्पितळात दाखल होते या काळात ते वाझे यांना भेटलेच नाही असा दाखला त्यांनी दिला मूळ मुद्दा हा परमबीर सिंग यांचं पत्र नसून स्फोटकं ठेवली हे प्रकरण असल्याचं पवार यांनी नमूद केलं

मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांच्या पत्रामुळे राजकारणी आणि प्रशासनातील गुन्हेगारी तत्वांची टोळी उघड झाली असल्याचं त्यांनी म्हटलं आहे

किमान दोन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण होण्याआधीच आपली बदली बेकायदेशीररित्या केल्याचा आरोप त्यांनी या याचिकेत केला आहे बदली आणि पदस्थापना देण्याच्या प्रकरणासंदर्भात वरिष्ठ पोलिस अधिकारी रश्मी शुक्ला यांनी सादर केलेल्या अहवालाचीही सीबीआयमार्फत चौकशी करण्याची मागणी परमबीर सिंह यांनी याचिकेत केली आहे

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी काल वार्ताहरांशी बोलतांना ही माहिती दिली पुढच्या तीन महिन्यात लसीकरण पूर्ण करण्याचा उद्देश आहे ग्रामीण भागात उपकेंद्रांमधेही लसीकरणाची सोय उपलब्ध करुन दिली जाईल तसंच खाजगी रुग्णालयानं मागणी केली तर लसीकरणाला परवानगी दिली जाईल असं ते म्हणाले मुंबई पुणे नागपूर या शहरांमधे दररोज आढळणारी कोरोना विषाणू बाधितांची आकडेवारी चिंता वाढवणारी आहे त्यामुळे कोरोना नियमांची सक्तीनं अंमलबजावणी केली पाहिजे सर्व स्थानिक प्रशासनांना तसे आदेश दिले असल्याचं टोपे यांनी सांगितलं

एखादवेळेस राज्यामध्ये सुद्धा आपल्याला जर मोठ्या पद्धतीनं काही स्पाईक हा जास्त कालावधीपर्यंत राहणार असेल तर आपल्याला एक यामध्ये अजून कठोर पद्धतीनं जावं लागेल आता जनतेलाच मी अपील करेल की खऱ्या अर्थानं आपण अतिशय उत्तम प्रतिसाद द्यावं आणि कोरोना अन्षंगानं मास्क आणि सोशल डिस्टन्सिंग पाळायला हवं जर आपल्याला लॉकडाऊन टाळायचं असेल तर

नांदेड जिल्ह्यात हा आतापर्यंतचा विक्रमी आकडा आहे

जिल्ह्यात कोविड रुग्णांची संख्या वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हा दक्षता संनियंत्रण समितीची काल बैठक झाली या बैठकीत बोलतांना ते म्हणाले पेशंटच्या संख्येत वाढ होत असतांना ग्रामीण भागात प्रायव्हेट हॉस्पीटल सीसीसी करणे आणि पेशंट तपासणीची मोहिम घेणे आणि प्रस सीसीसी बेडसची संख्या वाढवणे तसंच मोठ्या प्रमाणात आम्ही टेस्टींगच्या मागे लागणार आहे

त्याच्यामुळेच मोठ्या प्रमाणात टेस्टींग करणार टेस्टींग आणि ट्रेकिंग आणि त्याच्यापुढे व्हॅक्सीनेशन या चार पाच प्रकारे काम केल्यानं माझा विश्वास आहे की औरंगाबाद मध्ये जी संख्या वाढते आहे ती कमी करणार वाढीव चाचण्यांसाठी लागणाऱ्या किट महानगरपालिकेकड्रन मागणीप्रमाणे उपलब्ध करून दिल्या जातील उपलब्ध मन्ष्यबळ आणि उपचार सुविधांचा पूर्ण क्षमतेने वापर करून वाढता संसर्ग रोखण्याचे निर्देश महानगरपालिका आयुक्त आस्तिकक्मार पाण्डेय यांनी यावेळी दिले

मंगेश गोंदावले यांनी ग्रामीण भागातील संसर्ग रोखण्यासाठी ग्रामीण उपजिल्हा रूग्णालयांमार्फत करण्यात येणाऱ्या वाढीव चाचण्यांना प्राथमिक आरोग्य केंद्र तसंच स्थानिक यंत्रणा स्थानिक लोकप्रतिनिधी यांच्यामार्फत आवश्यक सहकार्य उपलब्ध करून दिलं जाईल असं सांगितलं

परभणी शहरात आजपासून रस्त्यावर विनामास्क फिरणाऱ्या व्यक्तींवर दंडात्मक कारवाई सोबतच त्याला एक दिवस विलगीकरणात ठेवण्याची आणि आरटीपीसीआर चाचणी करण्याचे निर्देशही जिल्हाधिकारी मुगळीकर यांनी दिले आहेत वारंवार सूचना देऊनही काही जण नियमांचं पालन करत नसल्यानं ही कारवाई करण्यात येत असल्याचं जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं आहे या आदेशाची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी जिल्हा पोलिस अधीक्षकांसह आयुक्त यांच्यावर टाकण्यात आली आहे

उत्कृष्ट अभिनयासाठी मनोज वाजपेयी आणि धन्षला पुरस्कार विभागून देण्यात आला आहे

प्रियदर्शन दिग्दर्शित मरक्कर अरबिक्वड लिंटे सिंहम हा उत्कृष्ट तर मुथुकुट्टी झेविअर दिग्दर्शित हेलेन हा पदार्पणातल्या उत्कृष्ट चित्रपट ठरला आहे हे दोन्ही मल्याळम चित्रपट आहेत पदार्पणातला उत्कृष्ट कथाबाह्य चित्रपटासाठीचा प्रस्कार राज मोरे दिग्दर्शित मराठी चित्रपट खिसाला जाहीर झाला आहे तर विवेक वाघ दिग्दर्शित जक्कल या चित्रपटाला उत्कृष्ट शोध चित्रपटासाठीचा पुरस्कार मिळाला आहे बर्डो या मराठी चित्रपटातल्या रान पेटलं या गाण्यासाठी सावनी रविंद्रला उत्कृष्ट पार्श्वगायिकेचा तर बी प्राकला केसरी चित्रपटातल्या तेरी मिट्टी या गाण्यासाठी उत्कृष्ट पार्श्वगायकाचा प्रस्कार जाहीर झाला आहे सर्वोत्कृष्ट सामाजिक चित्रपटाचा प्रस्कार आनंदी गोपाळ या चित्रपटाला जाहीर झाला आहे

शेतकरी सहकार बँक विकास पॅनेलला पाच जागा मिळाल्या आहेत तर एक जण अपक्ष निवडून आला आहे निवडून आलेल्या उमेदवारांमध्ये बँकेचे विद्यमान अध्यक्ष नितीन पाटील महसूल आणि ग्रामविकास राज्यमंत्री अब्दल सत्तार आमदार सतीश चव्हाण आमदार अंबादास दानवे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष देवयानी पाटील सुहास शिरसाठ जगन्नाथ काळे आप्पासाहेब पाटील मंदाबाई माने दिनेशसिंह परदेशी यांचा समावेश आहे राज्याचे रोजगार हमी योजना मंत्री संदिपान भूमरे आणि किरण पाटील हे यापूर्वीच बिनविरोध निवडून आले आहेत या निवडणुकीत माजी विधानसभा अध्यक्ष आमदार हरिभाऊ बागडे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष रंगनाथ काळे यांच्यासह अशोक मगर जयराम साळूंके दिलीप बनकर एकनाथ जाधव यांचा पराभव झाला आहे